अमरावती आणि हिंगोलीत उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण औरंगाबाद आणि पुण्यात मात्र अत्यल्प प्रतिसाद लसीबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं प्रतिपादन

पंढरप्रात आता विट्ठल रुक्मिणीच्या म्खदर्शनासाठी ऑनलाईन ब्किंगची गरज नाही

लसीकरण करोना प्रतिबंध लसीची सुरक्षितता परिणामकारकतेबाबत साशंकता आणि एपच्या माध्यमातून तयार होणाऱ्या लाभार्थीच्या यादीतील ्रटी यामुळे लसीकरणाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र राज्यात काही ठिकाणी दिसून येत आहे

सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचं सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो

प्रदीप व्यास यांनी दिली

इतरांना कवीशिल्ड लसीची मात्रा देण्यात आली

काल अमरावती आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत उद्दिष्टापेक्षा जास्त व्यक्तींना लस देण्यात आली

मात्र तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये काही संभ्रम दिसून येत असल्यामुळे त्यांचं समुपदेशन आणि जनजागृती करण्यात येत असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितलं लसीकरणासाठीचं अँप संथगतीनं चालत आहे ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे लसींबाबत लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी आपण स्वतः लस घ्यायला तयार आहोत केंद्र सरकारनं लसीकरणाबाबत नियमावली आखल्यास ठरलेल्या टप्प्याप्रमाणे लस धेणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं

अशी एक मानसिकता किंवा मनस्थिती हेल्थ वर्कर्सची काही प्रमाणात दिसते पण आम्ही कौन्सिलिंग करत आहोत आम्ही आय

दैज्ञानिकांनी त्याला खात्री दिलेली आहे

औरंगाबाद मध्ये काल एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली नाही पंढरपूर मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन दर्शन पास ब्रिंग करून येणाऱ्या भविकांनाच विठ्ठल रुक्मिणीचं मूखदर्शन प्राप्त होईल अशी अट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ठेवली होती मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑनलाइन दर्शन पास ब्किंगची अट मंदिर समितीने रद्द केली आहे काल पासून मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यास सुरूवात झाली आहे मात्र कोरानाबाबतची सर्व नियमावली पाळण्यात येणार आहे

त्याचबरोबर भाविकांना ओळखपत्राची आवश्यकता असणार आहे तसंच पूर्वीप्रमाणे ऑनलाइन पास ब्रुकिंग देखील करण्यात येणार आहे यामुळे भाविक त्यांच्या वेळेन्सार ऑनलाईन दर्शन पास ब्किंग करून दर्शनासाठी येऊ शकतात दर्शन पासवर असलेल्या वेळी त्यांना दर्शन घडवलं जाईल असं यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितलं